कर्मचारी संघटनांच्या उद्याच्या प्रस्तावित संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा धिारा सरकारनं दिला असून त्याबाबतचं परिपत्रक काल जारी केलं आहे सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरच्या कामगार कर्मचाऱ्यांनी उद्या आठ जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे नागरी सेवा नियमातल्या तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना संप करायला प्रतिबंध असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा आणि योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात असं आवाहनही सरकारनं केलं आहे लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून ते दोन्ही सभागृहामध्ये पटलावर ठेवलं जाईल विधान परिषदेचे सदस्य धनजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे

गुवाहाटी इथला सामना पावसामुळे रद्द झाला होता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 आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून या सामन्यांच धावत समालोचन संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रसारित केलं जाईल मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांमधे उत्साह दिसला